राज्यातल्या विद्यापीठाच्या परीक्षांचानियोजन करण्यासाठी कुलगुरूंच्या समितीची स्थापना

यासाठीचा अध्यादधाला केंद्रीय मंत्रीमंडळानश्चिज्री दिली असून आगामी अधिवश्चात यासंदर्भात कायद्यात दुरुस्ती करणार विधाक सादर क्लिज्ञाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडक्लि यांनी आज दिली

लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्या मंत्रालयाचद्विहा मुख्य निर्णय तसंच काम करण्याची दहा क्षर्ट मंत्र्यांनी चिन्हीत करून ठक्कीीत असंही पंतप्रधानांनी सांगितलं आह शिरीब कल्याण योजनांचलिभ पात्र लाभार्थीपर्यंत व्यवस्थितपण शिहोचत राहतील याची दक्षता घष्ठाची सूचनाही पंतप्रधानांनी कली

कुळाचार वगैरा विधीही घरीच करण्याच खिवाहन मंदिराच्या वतीन खिरण्यात आलं आहा कोल्हापूरच्या ज्योतिबाची चैत्र यात्राही यावर्षी रद्द करण्यात आली आहा

यामुळहिसिणालयं सील करण्यात आल्याचं वृत्तसंस्थाच्या वृत्तात म्हटलं आहकोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानं जसलोक रुग्णालयातली एका परिचारिक्खाही कोरोनाची लागण झाल्याचं मागच्या आठवड्यात स्पष्ट झालं होतं त्यानंतर जसलोक रुग्णालयातला बाह्यरुग्ण विभाग बंद कल्ला असून कोणत्याही नव्या रुग्णाला दाखल करून घरिसिद्धीनाही पुण्यात पिंपरी इथल्या डॉ

पाटील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात दाखल झालख्वा अपघातग्रस्त रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं

दरम्यान कोरोना संसर्ग तपासणीसाठी सुमार ि लाख किट्सची मागणी संबंधित कंपन्यांकडन्निंदवण्यात आली असून यापैकी अडीच लाख किट्स पुढच्या दोन तत्त्विन दिवसांत मिळतील अशी माहिती मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली

ती सध्या विलगीकरणात होती

यापूर्वी दोन खाजगी रुग्णालयात निमोनियासाठी उपचार घरिक्रिडीत मित्र प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळत्रितद्विकांनी या महिलप्तीजिल्हा रुग्णालयात भरती कलि होतं बाधित महिलघ्या कुटुंबियांसह खाजगी रुग्णालयात संपर्कात आलखा व्यक्तींच विलगीकरण करण्यात यणिर असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितलं

पाटील रूग्णालयात महापालिक्ख्या दरानं मिळणार आहक्त तसंच नक्रि आणि ऐरोली इथल्या रूग्णालयातही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दक्षित आल्या आहेत

चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एल